तसंच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सहा लाख अतिरिक्त घरांची मागणीही मुख्यमंत्र्यानी केली चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात ई वाहन वापरुन जंगल सफारी सुरु करण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणीही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली असल्याचं मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आलं राज्याच्या मागण्यांबाबत केंद्र सरकार सकारात्मक असून लवकरच आवश्यक पावले उचलण्यात येतील असं मिश्रा यांनी यावेळी सांगितलं दरम्यान राज्यातल्या दृष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्र शासनाच्या तीन पथकांसोबत काल मुंबईत विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी चर्चा केली दृष्काळ निवारणासाठी पाठवण्यात आलेल्या विविध प्रस्तावांना तातडीनं मंजूरी मिळावी अशी मागणी करण्यात आली असल्याचं महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बैठकीनंतर सांगितलं गडकरी शेतकऱ्यांनी शेती करताना तंत्रज्ञानाची कास धरावी तसंच पीक पध्दती बदलून जैव श्विन निर्मितीसाठी लागणाऱ्या पिकांची लागवड करावी असं आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल राहरी िव्वि केलं महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या तेहतीसाव्या पदवीप्रदान समारंभात ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल सी विद्यासागर राव होते ज्ञानाचं रुपांतर संशोधनात करण हेच भविष्य आहे असा सल्लाही गडकरी यांनी नवपदवीधरांना दिला

डी

दरम्यान या कार्यक्रमादरम्यान गडकरी यांना भोवळ आली डॉक्टरांच्या पथकानं लगेचच त्यांची वैद्यकीय तपासणी केली रक्तातील साखरेचं प्रमाण कमी झाल्यामुळे आणि श्वास गुदमरल्यानं आपल्याला भोवळ आली मात्र आता आपली प्रकृती स्थिर आहे असं गडकरी यांनी त्यानंतर शिर्डी श्वें पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं

कृष्णमूर्ती सुब्रमण्यन यांची देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे कृष्णमूर्ती पुढची तीन वर्षे या पदावर कार्यरत राहतील केंद्रीय मंत्रीमंडळाच्या एका समितीनं त्यांच्या नावाला मंजुरी दिली धळे अहमदनगर निवडणक ध्रळे आणि अहमदनगर महापालिका निवडणुकीसाठी प्रचाराची रणध्माळी काल संपली काल प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सर्व पक्षांनी रॅली काढण्यावर भर दिला अहमदनगरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपाच्या प्रचाराची सांगता झाली या दोन्ही ठिकाणी उद्या मतदान होणार आहे यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवला असून गैरप्रकार होऊ नये यासाठी काटेकोर लक्ष ठेवलं जाणार असल्याचं निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं

सोलापूर जिल्ह्यातील या मोहिमेविषयीचा अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून

या योजने अंतर्गत मिळणारी घरकूलची रक्कमही टप्याटप्यानं लाभार्थ्यांना मिळत आहे पालघर जिल्ह्यातल्या एक लाभार्थी निर्मला आंबात यांनी या योजनेबाबत समाधान व्यक्त केलं

मात्र याबाबतचा अंतिम निर्णय अद्याप झाला नसल्याचं महापालिका प्रशासनानं स्पष्ट केलं आहे बालगंधर्व रंगमंदिराच्या जागेचा प्नर्विकास करण्यासाठी महापालिका प्रशासनानं वास्तूविशारदांकडून प्रस्ताव मागवले आहेत दरम्यान नाट्य क्षेत्रातील विविध संस्था संघटना आणि राष्ट्रवादी कॉप्रेस कॉप्रेस या विरोधी पक्षांनी बालगंधर्व रंगमंदिर पाडण्यासाठी विरोध दर्शवला असून या वारसा स्थळाचं संवर्धन केलं पाहिजे अशी भूमिका घेतली आहे पुलोत्सव अकराव्या पुलोत्सवाचं काल रत्नागिरीत थाटात उद्घाटन झालं यावेळी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांच्या हस्ते पुलोत्सव सन्मान प्रदान करण्यात आला पुलंच्या नावाचा सन्मान मिळणं हे भाग्य असल्याची भावना गोखले यांनी यावेळी व्यक्त केली पुल आणि सुनीताबाईंच्या दातृत्वाचा पैलू लक्षात घेऊन आर्ट सर्कलनं सुरू केलेल्या पुलसुनीत या उपक्रमाची माहिती यावेळी देण्यात आली उद्घाटन समारंभापूर्वी चारुहास पंडित यांच्या हस्ते पुलकित रेषा या व्यंगचित्र प्रदर्शनाचं उद्घाटन झालं

या महोत्सवाच्या कार्यालयाचं उद्घाटन काल संपर्कमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या उपस्थितीत झालं

यामध्ये महिला पोलिसांचाही समावेश आहे भिडे नाशिक शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांना नाशिकच्या न्यायालयानं पंधरा हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे जून महिन्यात नाशिकमध्ये आयोजित मेळाव्यात वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल भिडे यांच्या विरोधात दावा दाखल करण्यात आला होता त्यानंतर काल ते न्यायालयासमोर हजर झाले होते नगरसेवक अपात्र जात पडताळणी प्रमाणपत्र ठरावीक मुदतीमध्ये सादर न केल्याबद्दल राज्य शासनाच्या नगरविकास मंत्रालयानं कोल्हापूर महापालिकेचे सात नगरसेवक काल अपात्र ठरवले

दरम्यान राज्य शासनाच्या या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँप्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत दिली

त्याच्या उद्घाटनानंतर कुमार बोलत होते पालघर भूकंप पाहणी पालघर जिल्ह्यातल्या डहाणू आणि तलासरी भागांत गेल्या महिन्यापासून भूकंपाचे धक्के बसत आहेत

हवामान मध्य महाराष्ट्र विदर्भ तसंच मराठवाडा आणि कोकणाच्या बह्तांश भागात किमान तापमानात वाढ झाली आहे राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान काल सरासरीच्या आसपास होतं